पुण्यात संपर्क मंत्री अजित पवार यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला पोलिओच्या समूळ उच्चाटनाकरता पोलिओ लसीकरण मोहीम राबवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली

प्ढचे पाच दिवस घरोघरी जाऊन पोलिओ लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे पुण्यातून प्रस्ताव आला तर मुंबईच्या धर्तीवर पुण्यातले मॉल आणि उपाहारगृह रात्रीही सुरू करण्याची तयारी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दाखवली आहे मात्र याबाबत पुणेकरांना विश्वासात घेऊनच योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी भूमिका उपमुख्यमंत्री आणि प्ण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी घेतली आहे

अजित पवार यांच्याकडे त्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी मुंबईतल्या अनुभवानंतर आणि पुणेकरांना विश्वासात घेऊनच प्ण्यात नाईट लाईफ सुरू कारण्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडापाठोपाठ आता सिंहगडावरही रोप वे ची सुविधा उपलब्ध होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लवकरच या प्रकल्पाचं भूमिपूजन होण्याची शक्यता आहे सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी पासून ते गडावरच्या मनोऱ्यापर्यंत सुमारे पावणे दोन किलोमीटर लांबीचा हा रोप वे असेल

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आतकर वाडीत पर्यटकांसाठी किमान सुविधा उपलब्ध होण्याच्या द्रष्टीनं आतकर वाडीला गावठाणाचा दर्जा देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे

श्रीपाल सबनीस यांनी आज पुण्यात व्यक्त केलं आडकर फौंडेशनतर्फे डॉ श्रीपाल सबनीस यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते

सबनीस यांचं सांस्कृतिक एकता आणि समाज राजकीय शुद्धीकरण या विषयावर व्याख्यान झालं महाराष्ट्रानं आपल्यावर भरभरून प्रेम केलं आपण त्यांच्या ऋणातच राह इच्छितो असं ते म्हणाले यावेळी त्यांनी विविध सामाजिक विषयांवर आपले विचार व्यक्त केले महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सामोपचारानं कायमचा मिटवावा अन्यथा कर्नाटक केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावं असं मत त्यांनी व्यक्त केलं स्वच्छ सर्वेक्षणाच्या प्रत्यक्ष परीक्षणासाठी केंद्र सरकारचे परीक्षक केव्हाही पुणे शहरात येऊ शकतात प्रशासनाला न कळवता हे सर्वेक्षण केलं जाणार आहे या सर्वेक्षणामध्ये पुणे शहराला अव्वल मानांकन प्राप्त करून देण्यासाठी नागरिकांच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत

याच्या माहितीसाठी महापालिकेनं एक लिंक तयार केली असुन नागरिकांनी या लिंकद्वारे आपलं मत नोंदवावं असं आवाहन पालिकेचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी केलं आहे